लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची आज सांगता होईल

यामधे आंध्रप्रदेश अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम अंदमान निकोबार लक्षद्विप तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे याबरोबरच आसाम बिहार छत्तीसगड जम्मू कश्मीर महाराष्ट्र मणिपूर ओदिशा त्रिपुरा उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातही पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे आंध्रदेश सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि ओदिशा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचीही आज सांगता होईल लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस आहे

उमेदवारी अर्जाची छाननी उद्या होईल

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता आणखी वेग आला असून विविध राजकीय पक्षांचे मातब्बर नेते झंझावाती प्रचारदौरे करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू प्रचारसभा घेणार आहेत

ही त्यांची महाराष्ट्रातली चौथी सभा असून या सभेत शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरेही त्यांच्यासोबत मंचावर असतील त्यानंतर मोदी कर्नाटक दौ यावर रवाना होतील तिथं ते दोन प्रचारसभा घेणार आहेत चित्रदुर्भमधे दुपारी अडीच वाजता तर संध्याकाळी पाचघ्या सुमारास मैसुरमधे सभा होईल चामराजनगर लोकसभा मतदार संघातल्या भाजपा उमेदवारासाठी चित्रदुर्गमधे होणा या सभेसाठी अठराशे पोलीस तैनात केले असून मैसुरमधे दीड हजार पोलीस अधिकारी सुरक्षेची व्यवस्था पाहतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि एल सी डी स्क्रीनची व्यवस्थाही केली आहे

काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज असममधे हैलाकांडी जिल्ह्यात तसंच बिहारमधे गया जिल्ह्यात प्रचारदौरा करणार आहेत बसपाच्या नेत्या मायावती आज बिजनोर क्विं प्रचारसभा घेणार आहेत दोन खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं केली आहे केंद्र सरकारच्या योजना आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं गुणगान करत या वाहिन्या निवडणुक आचार संहितेचं उल्लंघन करत आहेत असा आरोप काँग्रिसनं केला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली

ऑगस्टा वेस्टलँड व्ही व्ही आय

विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी ही कोठडी सुनावली आहे गुप्ता याला अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली होती गुप्ता यानं दिल्ली न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होईल

यात तीन महिलांचा समावेश आहे एराबोर पोलीस ठाण्यात सुकमाचे पोलीस अधीक्षक एम एस मरावी यांच्यासमोर त्यांनी शस्त्रं खाली ठेवली यापैकी सतरा नक्षलवाद्यांच्या नावानं पकड वॉरंट जारी झाली आहेत जागतिक होमिओपॅथी दिनाचं औंचित्य साधून नवी दिल्लीत आज एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे होमिओपॅथीचे संस्थापक डॉक्टर सॅम्युअल हानेमान यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो यानिमित्त केंद्रीय आयूष मंत्रालयाच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक युवा शास्त्रज्ञ आणि उत्कृष्ट संशोधनपर प्रबंध त्यादी पुरस्कार दिले जाणार आहेत अमेरिकेनं जिणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे पश्विम आशियात अस्थैर्य माजवणा या दहशतवादी कारवायांना दिला जाणारा पाठिंबा जिणनं थांबवावा यासाठी हे पाऊल उचललं असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॅम्पीओ यांनी सांगितलं रिव्हॉल्यूशनरी गार्ड संघटनेशी संबंधित असलेल्या जणमधल्या कोणत्याही कंपनीशी व्यापार करु नये यासाठी ही कारवाई केल्याचं ते म्हणाले जिणच्या जवळ जवळ अध्या अर्थव्यवस्थेत रिव्होल्यूशनरी गार्ड संघटनेचा हिस्सा असल्याचा अमेरिकेचा अंदाज आहे यामधे बँकिंग आणि नौवहन क्षेत्रांचा समावेश आहे दरम्यान अमेरिकेच्या या घोषणेला प्रत्युत्तर देत जिणनं सेंट कॉम म्हणून ओळखल्या जाणा या अमेरिकी लष्कराच्या सेंट्रल कमांडला दहशतवादी घोषित केलं आहे तर अमेरिकेला दहशतवाद्यांची समर्थक ठरवलं आहे

त्यात व्यापार राजकारण सार्वजनिक सेवा अशा विविध क्षेत्रांमधल्या लोकांचा समावेश आहे याबाबत मिळालेल्या विक्वसनीय माहितीच्या आधारे दिल्लीच्या आयकर महासंचालनालयानं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र भोपाळ व्रि आणि गोव्यात छापे आणि जप्तीची कारवाई या गटावर केली

महसूल विभागातर्फे केल्या जाणा या कारवाया नेहमीच तटस्थ निःपक्षपाती आणि भेदभावरहित असतात असं विभागानं स्पष्ट केलं आहे निवडणुकीत बेकायदा संपत्ती किंवा काळ्या पैशाचा वापर होत असल्याचं दिसून आलं तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला त्वरित दिली जावी असंही विभागानं निवडणूक आयोगाला काल पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे लिबियामधे त्रिपोलीजवळ सुरु असलेल्या चकमकी आणि काल झालेला हवाई हल्ला यामुळे विमानतळ बंद करण्यात आला आहे बंडखोर कमांडर खलिफा हफ्तार यानं हल्ले थांबवावते आणि नागरी युद्ध टाळण्यासाठी संयुक राष्ट्र पुरस्कृत चर्येमधे सहभागी व्हावं असं आवाहन युरोपीय महासंघाच्या परराष्ट्र सचिवांनी केलं आहे सुदानमधे लष्करानं हंगामी सरकार स्थापन करावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे खार्टूम खेल्या लष्करी मुख्यालयाबाहेर हजारो आंदोलनकर्त्यांनी शनिवारपासून ठाण मांडलं आहे

दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एन्टोनियो गुटेरस यांनी सुदानमधल्या सर्व पशांना हिंसाचार टाळून सुसंवाद साधण्याचं आणि सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे भारतीय रिजर्व बँकेनं बँकामधून तिजो या सुरु करण्यासाठीची नवीन मार्गदर्शक तत्वं जाहीर केली आहेत

बँकांना आधुनिक सोयीनियुक्त मोठ्या तिजो या बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि या तिजो यांमधे किमान एक हजार कोटी रुपये ठेवण्याची क्षमता असली पाहिजे असं रिजर्व बँकेच्या समितीनं पूर्वी सांगितलं होतं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री मोहाली ििं झालेल्या सामन्यात किंग्ज ििव्हन पंजाबनं सनरायजर्सं हैदराबादवर सहा गडी राखून विजय मिळवला

आज चेन्नई सुपर किग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नई के सामना होणार आहे